देशभरातून अनेक शिक्षक या परिषदेत सहभागी झाले होते नव्या शैक्षणिक धोरणात पारंपरिक अभ्यासक्रम कमी करून मूलभूत शिक्षणावर अधिक भर दिला असल्याचं पंतप्रधान म्हणाले

विद्यार्थ्यांची स्थानिक उद्योग पाहणीसाठी सहल काढावी अशा उद्योजकांचा विद्याथ्यांशी संवाद घडवून द्यावा आपल्या सभोवती काम करणाऱ्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संवेदना जागृत करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं गुणपत्रिकेला अत्यधिक महत्त्व देण्याऐवजी विद्यार्थ्याच्या संपूर्ण विकासावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले

अंतरिम आदेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्नर्विचार याचिका दाखल करता येईल का आणि अध्यादेश काढता येईल का याविषयी या बैठकीत चर्चा झाली यासंदर्भात राज्य सरकार सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांचा विचार करेल विरोधी पक्ष नेत्यांचीही याविषयीची मतं जाणून घेतली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक असून राजकारणासाठी मराठा समाजाला भडकवण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

न्यायालयाकडून मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपल्याला शंका घ्यायची नाही असंही पवार यांनी स्पष्ट केल आहे

जालना इथं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाफराबाद इथंही याच मागणीसाठी तहसीलदार सतीश सोनी यांना सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं घनसावंगी तालुक्यातल्या बोलेगाव इथं काही कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली परभणी इथं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्तळ्यासमोर घोषणाबाजी केली उस्मानाबाद इथं अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यात कमी पडल्याचा निषेध यावेळी करण्यात आला

काल औरंगाबाद इथं कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या निर्देशांचं पालन करत मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते युवकांनी आक्रमक आंदोलन करू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

माजी महालेखा नियंत्रक राजीव महर्षी या समितीचे अध्यक्ष आहेत

यकताच्या आजारानं ग्रस्त असलेल्या अग्निवेश यांच्यावर दिल्लीतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते गेल्या मंगळवारपासून त्यांना क्रत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर आज गुरगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत

काही राज्यांमध्ये विविध कायद्याच्या कलमांखाली ऑक्सीजनच्या निःशल्क वाहतुकीवर निर्बंध आणले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही सूचना केली

या सर्व स्थळांवर सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी कोविडची लक्षणे नसलेल्या पर्यटकांनाच प्रवेश सॅनिटायझर तसंच मास्कचा वापर आणि सामाजिक अंतराचा नियम पाळणं बंधनकारक असेल पर्यटकांची माहिती प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत संबंधीत पर्यटकांची ना हरकत घेण्यात यावी आदी सूचना देण्यात आल्या आहेत यासंदर्भातली विस्तृत कार्य प्रणाली महाराष्ट पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

राज्याचे नोंदणी महानिरिक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

या गैरव्यवहाराची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत करावी आणि जनतेकडून घेतलेला पैसा परत करावा अशी मागणी त्यांनी केली

वृद्ध व्यक्तींची योग्य काळजी वेळोवेळी करण्यात आलेल्या चाचण्या आणि ग्रामस्थांनी केलेलं सहकार्य याम्ळे हे शक्य झालं असल्याचं ते म्हणाले

त्यानुसार तीनही आरोपींची खानगी जिल्हा मध्यवर्ती काराग्रहात करण्यात आली आहे

उस्मानाबाद इथं काल कुलगुरुंना यासंदर्भातलं निवेदन देण्यात आलं उस्मानाबाद इथं विद्यापीठ उपकेंद्राच्या प्रवेशद्वाराला कमान उभारावी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पूतळा उभारावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे

या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी तसंच मंदिराच्या विश्वस्तांकडे दिलं आहे

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरासह तालुक्यातल्या अनेक भागात काल दुपारी जोरदार पाऊस झाला

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातही काल जोरदार पाऊस झाला

दरम्यान मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रानं वर्तवली आहे

मंगेश गोंदावले यांनी केली आहे

राज्य सरकारनं असा प्रस्ताव न पाठवल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे

कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठीची ही सुविधा शहर बस सेवा सुरू झाल्यावर अंमलात येणार आहे

जालना ब्लडाणा जिल्ह्यात या कामाची गेल्या दोन दिवसांपासून प्रत्यक्ष पाहणी करून ते आढावा घेत आहेत नवनगरांच्या कामांना वेग देण्यासाठी लवकरच एक स्वतंत्र बैठक घेण्याचे संकेत त्यांनी दिले

यासंदर्भात तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती